यामध्ये कोळसा खनिज संरक्षण उत्पादन नागरी हवाई वाहतूक विद्युत कंपन्या अंतराळ क्षेत्र आणि अण् ऊर्जा क्षेत्राचा समावेश आहे

मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी शस्त्रं आणि त्यांच्या भागांची आयात केली जाणार नसून याचं उत्पादन देशातच केलं जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं सरकार यासारख्या आयातीला थांबवण्यासाठी वार्षिक आधारावर एक योजना तयार करणार आहे शस्त्रांच्या प्रवठ्यासंबंधी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आयुध उत्पादन मंडळाची स्थापना करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली कोळसा क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागाची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली यामुळे कोळसा क्षेत्रात पारदर्शकता येऊन स्पर्धा वाढेल तसंच कोळसा खाणींचा लिलाव आणि त्याला ख्रल्या बाजारात विक्रीचा मार्ग मोकळा होईल असं त्या म्हणाल्या

या निर्णयामुळे व्यावसायिक उड्डाणांसाठी इंधन आणि वेळेची बचत होईल त्यामुळे या क्षेत्राला एक हजार कोटी रुपयांचा लाभ होईल असं त्या म्हणाल्या देशातल्या आणखी सहा विमानतळांचा सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी अंतर्गत लिलाव केला जाईल यामुळे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असं त्यांनी सांगितलं

सरकार वीज वितरण कंपन्यांसाठी लवकरच एक दरपत्रक धोरण जाहीर करेल ज्यामुळे ग्राहकांचा अधिकार वीज उद्योगाला चालना देणं आणि या उद्योगाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं जाईल रुग्णालयांसारख्या सामाजिक पायाभूत प्रकल्पांमध्ये खासगी क्षेत्राच्या गृंतवणुकीला चालना देण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं यासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे भारतीय अवकाश क्षेत्राची सुरुवात करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली अवकाश संबंधित कामात खासगी सहभाग वाढवला जाईल असं त्या म्हणाल्या खासगी क्षेत्राला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या सुविधा आणि इतर मालमत्ता वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अंतराळाची भविष्यातली योजना आणि बाह्य अंतराळ यात्रेतही खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येणार आहे अण् ऊर्जा क्षेत्रासाठी घोषणा करताना सीतारामन यांनी वैद्यकीय संबंधी उपकरणांच्या उत्पादनासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर अणुभट्ट्यांची स्थापना करणार असल्याचं सांगितलं यामुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर परवडणारी उपचार पद्धती विकसित होईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवला आहे

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नऊशे एक झाली आहे

यामधे बायजीप्रा इथले दहा शंभूनगर सात सादात नगर आणि हुसेन कॉलनी प्रत्येकी चार एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय राम नगर तसंच संजय नगर मधली सहावी गल्ली इथले प्रत्येकी तीन मकसूद कॉलनी आणि एन आठ सिडकोमधल्या अमर को ऑपरेटिव्ह सोसायटी इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत हनुमान चौक चिकलठाणा जालान नगर एमआयडीसी किराडप्रा बजाज नगर जिन्सी जुन्या मोंढ्यातलं भवानी नगर गल्ली क्रमांक पाच जहागीरदार कॉलनी आदर्श कॉलनी रोशन गेट कैलास नगर चाऊस कॉलनी जाधववाडी न्यू बायजीपुऱ्यातली तिसरी गल्ली सिडको एन सहा मधील संभाजी कॉलनी कटकट गेट सिटी चौक लेबर कॉलनी जटवाडा राहुल नगर आणि जलाल कॉलनी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

यामध्ये एका खासगी रुग्णालयातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह मंठा तालुक्यातल्या पेवा इथल्या एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

ही बाधित महिला चार दिवसांपूर्वी मुंबईहून परतल्यानंतर तिला मंठा इथल्या कोवीड रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं

नव्या रुग्णांमध्ये तेरा जण यात्रेकरू आहेत तर चार रुग्ण नांदेड शहरातल्या करबला भागातले आणि एक रुग्ण कुंभार गल्लीतला आहे

जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत सव्वीस रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत असं शेळके यांनी सांगितलं दरम्यान नांदेड शहरातल्या कुंभार गल्लीत कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर कुंभार गल्ली आणि लगतचा भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला असून या भागाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत

यात एक रूग्ण हा गेवराई तालुक्यातल्या इटकूरचा तर द्सरा माजलगाव तालुक्यातल्या हिवरा बुद्रकचा आहे ईटकूर इथली व्यक्ती मुंबई इथून तर हिवरा बुद्रुक इथली व्यक्ती पुणे इथून आली होती या दोघांच्याही संपर्कातल्या लोकांचा शोध सुरु आहे

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात कोरोना विषाणुची लागण झालेले तीन रुग्ण आढळल्यानं बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातली आठ गावं बंदिस्त करण्यात आली आहेत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल या संदर्भातील आदेश जारी केले या आदेशान्सार सोनेसांगवी मांगवडगांव माळेगांव लाखा भोपळा हादगाव सुर्डी आणि बोरगांव ही सर्व गावं अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

यामध्ये दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे

वाशिम जिल्ह्यातल्या एका कोरोना विषाणू बाधिताला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली उत्तर प्रदेश मधील ट्रक चालक असलेल्या या रुग्णाचा साथीदार गेल्या दोन मे रोजी कोरोना विषाणू संसर्गानं मरण पावला होता वाशीम जिल्ह्यात सध्या मुंबईहून गावी परत आलेली एक महिला कोरोना विषाणू बाधित असून तिच्यावर उपचार सुरू आहेत

यापैकी राज्य राखीव दलाचे तीन पोलिस औरंगाबाद इथं एका खासगी रुग्णालयात दाखल होते या रुग्णालयात हिंगोली इथले आणखी सहा पोलिस दाखल असल्याचं हिंगोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे

राज्यानं पोलिसांवरचा भार हलका करण्यासाठी तसंच टाळेबंदीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारकडे सशस्त्र पोलिस दल पाठवण्याची मागणी केली होती त्यान्सार केंद्रीय गृह मंत्रालयानं नऊ तुकड्या पाठवण्यास परवानगी दिली आहे यामध्ये शीघ्र कृती दल आर ए एफच्या चार केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफच्या दोन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफच्या तीन कंपन्यांचा समावेश आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याचं सुतोवाच केलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता राज्यसरकारनेही रेड झोनमध्ये असलेल्या भागात टाळेबंदी कायम ठेवण्याचा विचार असल्याचं सांगितलं आहे

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल हे आदेश जारी केले या टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत कंन्टेनमेट झोन प्रतिबंधित क्षेत्रामधून नागरिकांचं येणं जाणं ब्रधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास मदत करण्याचं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे दरम्यान केंद्रेकर यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीला भेट दिली कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक रुग्णाचं अध्ययन करुन मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या क्षेत्राला दिवसातून चार वेळा भेट द्यायची असून संबंधित यंत्रणेवर देखरेख ठेवणं आवश्यक आहे

ते म्हणाले

वैजापूर इथं या मजूरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना काल खवाना करण्यात आल्याचं तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी म्हटलं आहे

या रेल्वेमधून औरंगाबाद बीड आणि परभणी इथं टाळेबंदीत अडकलेले सुमारे एक हजार सहाशे मजूर प्रवास करत असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यात अडकून पडलेल्या केरळ राज्यातल्या नागरिकांना युवक काँग्रेसचे नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी सर्व शासकीय कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून श्रक्रवारी मध्यरात्री खाजगी बसने केरळकडे रवाना केलं

साईनगर शिर्डी इथून काल ही चौथी कामगारांची रेल्वे सोडण्यात आली

या रकमेचा धनादेश काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला

प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असलेल्या या दुकानांमुळे अन्य भागांमधे लागण होण्याची शक्यता असल्यानं ही कारवाई करावी तसंच प्रतिबंधित भागांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा प्रवठा घरपोहोच करावा असं त्यांनी सूचवलं आहे या संदर्भातलं निवेदन चव्हाण यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलं आहे प्रतिबंधित क्षेत्रातल्या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सेवेवर पाठव् नये असंही चव्हाण यांनी या निवेदनात म्हटलं आहे

यासाठी मद्यविक्रीच्या द्कानांबाहेर फलक लावून त्यावर मागणी नोंदवण्यासाठीचे द्रध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यातही मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे

या द्कानावर ग्राहकांची गर्दी झाल्यानं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याची दखल घेऊन दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला

या कामगारांना सुरुवातीला संस्थात्मक आणि नंतर त्यांच्याच घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं या कामगारांच्या कुटुंबियांना दोन महिन्यांच्या किराणा सामानासह इतर आवश्यक वस्तू पुरवण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीसाठी लागणारे बी बियाणे आणि रासायनिक खतं शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या योजनेबद्दल हिंगलाज वाडी इथल्या शेतकरी बचत गटाचे प्रमुख सुनील खुडे यांनी समाधान व्यक्त केलं ते म्हणाले

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा बांधावर देण्याचा निर्णय घेतला असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी केंद्र चालक चढ्या भावानं विक्री करत असल्यास त्यांची उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केल

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य वितरणाची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी खींद्र बिनवडे यांनी दिले होते या तपासणीत अंबड घनसावंगी आणि मंठा इथल्या प्रत्येकी एका दुकानात धान्य वितरणात अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

यावेळी पोलिसांनी मुद्देमालासह रसायन जप्त करत सात जणांवर कारवाई केली

डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांमुळे तसंच कावीळ अतिसारामुळे कोरोना विषाणूच्या काळात निर्माण झालेली स्थिती आणखी खालावण्याची शक्यता या कार्यदलानं व्यक्त केली आहे मराठवाड्यात औरंगाबाद परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस झाला औरंगाबाद जिल्ह्यात पैठण आणि परिसरात काल अवकाळी पाऊस झाला पैठण तालुक्यातल्या विहामांडवा इथं जोरदार पाऊस झाला तर पाचोड वाहेगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या परभणी जिल्ह्यात पूर्णा शहर आणि परिसरात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला सुमारे वीस मिनीट झालेल्या या पावसाने तापमान कमी होऊन वातावरण आल्हाददायक झालं नांदेड जिल्ह्यात अर्धापूर बिलोली कंधार आणि नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला लातूर शहर आणि निलंगा तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे शहरातल्या काही ठिकाणी विजेचे खांब पडले तारा त्रटल्या आणि वीज प्रवठा खंडित झाला हिंगोली जिल्ह्यात तसंच उस्मानाबाद शहर तसंच तुळजापूर इथं काल अवकाळी पाऊस झाला विजांच्या कडकडाटासह जवळपास अर्धा तास पाऊस पडला

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जमनालाल बजाज इनक्युबेशन सेंटरची अटल इन्क्युबेशन सेंटरसाठी निवड केली असून या करता दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे मराठवाड्यातल्या तरुणांमधे मोठी क्षमता आणि गुणवत्ता असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य गरजेचं असल्यानं या केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यातील नवोन्मेषश आणि उद्योग कौशल्य विकसित करणं शक्य होईल अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी दिली आहे कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होणार असले तरी अशा प्रकारच्या स्टार्टअप उद्योगांतून तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं कुलग़रु डॉ

परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये आणि नागरिकांमधले गैरसमज द्र व्हावे यासाठी परभणी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे दरम्यान जिल्ह्यातल्या पूर्णा इथं काल पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आलं

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश जारी केले विषम दिनांकास बँक बंद राहील्या तर नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचण येईल त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला

नांदेड जिल्ह्यातल्या मुक्रामाबाद इथले हे रहीवाशी होते कारचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला

टाळेबंदीचं उल्लंघन करत शहाबाजार भागात फळ विक्रेते तसंच नागरिकांनी काल मोठी गर्दी केली होती त्यामुळे सिटी चौक पोलिस ठाण्यातले पोलिस कारवाई करण्यासाठी गेले होते या दगडफेकीत पोलिस वाहनाच्या काचा फुटल्या